विशेष ऑलिंपिक्समध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी सॅफ महिलांच्या फुटबॉलमध्ये भारत नेपाळ अंतिम लढत नीरव मोदी पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणातला फरार आरोपी नीरव मोदी याला काल लंडनमध्ये अटक करण्यात आली नीख मोदीच्या प्रत्यार्पणासंदर्भात भारतानं विनंती केल्यानंतर ब्रिटनमधल्या एका न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं होतं

यात बह्तांशी पाकिस्तानी नागरिकांचा समावेश होता निवडणक आचार संहिता समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या निवडणूक विषयक बातम्या जाहिराती आणि प्रकाशनाची देखरेख करण्यासाठी फेसबुक ट्विटर गुगल आणि शेअर चॅट स्वतःची यंत्रणा विकसित करणार आहेत तसंघ नियमांचं उल्लंघन करणाऱ्या घटनांची देखरेख करण्यासाठी विशेष दल स्थापन करण्यात येणार आहेत निवडणुक आयोगासोबत काल झालेल्या बैठकीनंतर सामाज माध्यमांनी स्वतःची ऐच्छिक आचार संहिता तयार करून राजकीय जाहिरातीचं पूर्व प्रमाणीकरण करण्यावर सहमती झाली भारतीय इंटरनेट आणि मोबाईल संघ समाज माध्यमं आणि आयोगादरम्यान समन्वयाच कांम करणार असून संघानं काल नेतिक आचार संहितेचा दस्तऐवज सादर केला निवडणक विशेष नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा ठरलेलं सी विजील हे मोबाईल एप खूपच प्रभावी ठरत आहे

खर्च निरीक्षक निवडणूक काळात होणाऱ्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक म्हणून निवृत्त सनदी अधिकारी शैलेंद्र हांडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे

मोहिते पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंग मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यासह भाजपामध्ये प्रवेश केला राष्टवादी अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँप्रेसकडून आमदार संग्राम जगताप यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल केली

यवतमाळ आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनं लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेला उतरवण्याची तयारी सुरू केली आहे

मतदारसंघ वर्धा राज्यातल्या लोकसभा मतदार संघांचा लेखा जोखा या विशेष मालिकेत आज सादर करत आहोत वर्धा मतदारसंघाचा आढावा

यामध्ये वर्धा हिंगणघाट आर्वी देवळी आणि अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे आणि मोर्शी हे विधानसभा मतदार संघ समाविष्ट आहेत वर्धा हिंगणघाट आणि मोर्शीमध्ये भाजपची सत्ता आहे तर देवळी आर्वी आणि धामणगांव रेल्वे हे काँप्रेसच्या ताब्यात आहेत वर्ध्यातून वसंत साठे आणि कमलनयन बजाज हे तीनदा लोकसभेवर निवडून गेले

काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्यात चुरस होती

तेव्हा रामचंद्र घंगारे निवडून आले

त्यानंतर या मतदार संघात काँप्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात चढाओढ सुरू झाली

जाणून घेऊया या बाबतची तथ्यं आणि आव्हानं डाऊन सिंड्रोमनं ग्रस्त मुलीचे वडील अनिल जोशी यांच्याकडून डाऊन सिंड्रोमच्या मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक शारीरिक मानसिक आणि भावनिक समस्या असतात पण समाजाचा तसंच नातेवाईकांचा पाठिंबा जर मिळाला तर ही मुलं आपलं आयुष्य स्वतंत्रपणे जगू शकतात या क्षेत्रात अशा माहिती देण्याचा आणि सर्वत्र पोहोचवण्याचं काम डाऊन सिंड्रोम पॅरेन्टस् सोसायटी आणि डाऊन सिंड्रोम फेडरेशन ऑफ इंडीया या संस्था करत आहेतच त्याबरोबरच आज विज्ञानाच्या प्रगतिम्ळे आणि समाजाच्या पाठिंब्यामुळे अशी अनेक उदाहरणं आहेत की जी स्वतंत्र्यपणे आपलं आयुष्य जगताहेत इचलकरंजीचा प्रथमेश दाते हा कॉलेज लायब्ररीमध्ये काम करतो माझी मुलगी देवशी गेली पाच वर्ष एका एनजीओमध्ये पूर्णवेळ काम करते

इतर पालक आणि समाज यांनी जर डाऊन सिंड्रोमबद्दल सुयोग्य माहितीचा अभ्यास केला तर भविष्यात अशी अनेक उदाहरणं सर्वत्र बघायला मिळतील

राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला होळी आणि रंगपंचमीनिमित्त शुभेच्छा देताना संपूर्ण देशामध्ये उत्साहानं साजरा करण्यात येणारा हा सण भिन्नतेनं नटलेल्या भारतीय समाजामध्ये परस्पर प्रेम बंध्भाव आणि सलोखा वाढवणारा सण आहे असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळीच्या शुभेच्छा देऊन भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक भारतीयानं चौकीदाराप्रमाणेच सजग राहण्याचं आवाहन केलं

अहमदनगर होळी भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातल्या मढी इथं काल संध्याकाळी गोपाळ समाजाची मानाची होळी पेटवली गेली तर सकाळी कैकाडी समाजानं कानिफनाथ मंदिराच्या कळसाला काठ्यांची भेट घडवल्यानंतर यात्रेला प्रारंभ झाला

कोल्हापर होळी कोल्हापूर परिसरात काल होळीच्या निमित्तानं विविध सामाजिक संस्थांनी शेणी म्हणजेच गोवऱ्या दान पोळी दान हा उपक्रम राबवला यातून पाच लाखाहून अधिक गोवऱ्या जमा झाल्या त्या पंचगंगा मुक्ती धाम स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी देण्यात आल्या तर जमा झालेल्या इजारो प्रणपोळ्या गरीब गरज् लोकांना देण्यात आल्या बलढाणा ब्लडाणा जिल्ह्यात पिंपळगाव सराई इथं सैलानी बाबांच्या उत्सवाला काल मोठ्या उत्साहात सुरूवात झाली हिंदू मुस्लीम ऐक्याचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या या यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक जमले आहेत गोंदिया गोंदियामध्ये काल संध्याकाळी मोठा पाऊस झाला त्यामुळे चौकाचौकात रचलेल्या होळीवर पाउस पडून लाकडं पूर्ण ओली झाली

येत्या पाच एप्रिल पासून नऊ जून पर्यंत सावंतवाडीसाठी जाणाऱ्या या गाड्या पुण्याहून आठवड्यात एकदा तर पनवेल येथून आठवड्यात दोनदा सुटणार आहेत

आज या स्पर्धाचा समारोप होत आहे महिलांच्या पाचव्या दक्षिण आशियाई संघटना फुटबॉल स्पर्धेत भारत आणि नेपाळ यांच्यात विजेतेपदासाठी उद्या लढत होणार आहे

भारतानं या स्पर्धेत पूर्वी चारही वेळा अजिंक्यपद मिळवलं आहे

किमान तापमान अद्याप सुसहा असल्यानं रात्री आणि सकाळी उष्मा जाणवत नाही